काल रात्री ही चर्चा अपूर्ण राहिली रात्री साडेअकरा वाजता सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी चर्चा पूर्ण न झाल्यामुळं कार्यवाही स्थगित करण्याची मागणी केली तर भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी विश्वासमत परीक्षण करण्याची मागणी लावून धरली दरम्यान कॉग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते सिद्धरमैया यांनीचर्चा आज संध्याकाळी चारवाजेपर्यंत पूर्ण करून या चर्चेला मुख्यमंत्री उत्तर देतील त्यानंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान केलं जाईल असा प्रस्ताव मांडला विधानसभा अध्यक्षांनी हा प्रस्ताव मान्य केला काश्मिर मुद्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मध्यस्थी करायल सांगितलेलं नाही असं भारतानं स्पष्ट केलं आहे पाकिस्तानबरोबरच्या सर्व प्रमुख मुद्यावर द्वीपक्षीय चर्चेद्वारेच मार्ग काढला जाऊ शकतो ही भारताची भूमिका कायम असल्याचं परराष्ट्र व्यवहारमंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटलं आहे पाकिस्ताननं सीमेपलीकडून दहशतवाद थांबवल्याखेरीज कुठलीही चर्चा होणार नाही असं ते म्हणाले भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या सर्व समस्यांवर ड्रीपक्षीय चर्चेद्वारे मार्ग काढण्याची तरतूद शिमला करार आणि लाहोर घोषणापत्रात असल्याचं त्यांनी नमूद केलं राज्यातल्या नदी जोड प्रकल्पांमधल्या तांत्रिक अडचणी दूर करुन या प्रकल्पांना चालना द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले या प्रकल्पांचा काल त्यांनी मुंबईत आढावा घेतला या प्रकल्पाअंतर्गत दमणगंगा पिंजाळ नारपार गिरणा दमणगंगा वैतरणा गोदावरी आणि दमणगंगा एकदरे गोदावरी हे नदीजोड प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत या योजनांमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पाणी राखीव ठेवण्यात यावं अशाही सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या या व्यतिरिक्त विपूल पाणी उपलब्धतेसाठी अभ्यास करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले महाराष्ट्र खाजगी शाळा अधिनियमात सुधारणा केल्याने शिक्षकांच्या वेतनावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं शालेयशिक्षण विभागानं स्पष्ट केलं आहे

सदर सुधारणेमुळे आता खाजगी विनाअनुदानित शाळेतल्या शिक्षकांनाही अनुदानित शाळेतल्या शिक्षकांप्रमाणे वेतन आयोगाचा लाभ मिळेल अशी माहिती शालेयशिक्षण विभागाने दिली आहे ओदिशात कटक इथं झालेल्या राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेत भारतानं सातही गटांची अजिंक्यपदं पटकावली आहेत यापैकी पुरुष एकेरी महिला एकेरी पुरुष दुहेरी आणि महिला दुहेरी अशी चार अजिंक्यपदं भारतानं काल शेवटच्या दिवशी पटकावली मिश्र दुहेरी आणि पुरुष तसच महिला सांघिक अशी तीन विजेतेपदं भारतानं याआधीच पटकावली होती विशेष म्हणजे काल झालेल्या चारही अंतिम सामन्यांमध्ये भारतीय खेळाडूच समोरासमोर होते त्यामुळे विजेते आणि उपविजेतेपदांवर भारताचीच मोहोर उठली पुरुष एकेरीत जी साथीयनला नमवून हरमीत देसाईनं आणि महिला एकेरीत मधुरिका पाटकरला हरवून अयहिका मुखर्जीनं सुवर्णपदक पटकावलं